पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये गंगा नदी पुनरुज्जीवन संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीला उपस्थित आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत गंगा नदीच्या स्वच्छेतीशी संबंधित विविध कामांबाबत चर्चा करण्यात आली तसंच गंगा नदीच्या स्वच्छता आणि प्नरुज्जीवनासंदर्भात आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला त्यानंतर पंतप्रधान मोदी नमामि गंगेअंतर्गत गेल्या काही वर्षांत केलेल्या कामाची बोटीतून थेट पाहणी करून या कामांचा आढावा घेणार आहेत नागरी सुधारणा विधेयकाविरोधात देशात विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहे पश्चिम बंगालमध्ये आंदोलनकर्त्यांनी या विधेयकाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद पाडली आहे

या विधेयकाच्या निषेधार्थ होत असलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या जामिया मिलीय इस्लामिया विद्यापीठानं आजपासून सुरु होणाऱ्या सर्व सत्र परीक्षांचे वेळापत्रक पुढं ढकललं आहे तर विधेयकाच्या निषेधार्थ होत असलेल्या आंदोलन आणि हिंसाचाराम्ळं असामामधल्या ग्वाहाटी आणि दिब्रगडमधे लागू करण्यात आलेली संचार बंदी सकाळी नऊ ते दूपारी चार वाजेपर्यंत शिथील करण्यात आली आहे तसंच शिलाँगमधे देखील लागू असलेली संचारबंदी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत शिथील करण्यात आली आहे

झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या फेरीच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे

प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असल्यानं मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांमधे चुरस लागली आहे भाजप अध्यक्ष आणि ग्रहमंत्री अमित शाह कार्याध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भाजप उमेदवारासाठी तर काँग्रेस झारखंड मुक्ती मोर्चा डावे आणि राष्ट्रीय जनता दल पक्षांच्या नेत्यांच्याही सभा होणार आहेत

यावेळी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोकेन या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला असल्याचं या विभागाच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे अटक केलेल्या नऊ आरोपींमध्ये पाच भारतीय तर अमेरिका इंडोनेशिया आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका नागरिकाचा यामध्ये समावेश आहे भारत आणि इंडोनेशियानं उभय देशांदरम्यानचे संरक्षण सुरक्षा दळणवळण आणि व्यापारामधील सहकार्य वाढवण्यासाठीचा निर्धार व्यक्त केला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री रेट्नो मरसुदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सहाव्या भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दुहेरी संबंधांबरोबरच उभय देशातील नागरिकांचा एकमेकांशी थेट संपर्क वाढवण्यावर देखील यावेळी चर्चा करण्यात आली

दहशतवाद विरोधी पथक तेरा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा रोड भागात टाकलेल्या धाडीनंतर दाखल प्रकरणी इजाज आणि त्याचा भाऊ इलियास या दोघांच्या शोधात होते

इजाजला गुरूवारी मध्यप्रदेशात बुरहानपूरमधून अटक करण्यात आली होती त्याच्या चौकशीनंतर इलियासला देखील दिछीतून अटक करण्यात आली या दोघांना अधिक तपासासाठी मुंबईत आणलं जात आहे बेटी बचाव बेटी पढाव स्वच्छ भारत सुदृढ भारत अखंड भारताचा संदेश देणारी घाटकोपर इथल्या पी एन दोषी महिला महाविद्यालयाची सायकल रॅली अहमदनगर इथं पोहोचली आहे कृषी विद्यापीठात या रॅलीचं भव्य स्वागत करण्यात आलं